आकाशवाणी नागपूर काही ठळक बातम्या

आन्तरराष्ट्रीय भारतीय व्यापार मेळाव्यात नागपूरच्या र्माहलांचा एलईडी लाईट र्मामती उद्योगाचा स्टाल ावशेष आकषण ठरत आहे

राज्य ावधी मंडळाचं ाहवाळी र्आधवेशन उद्यापासून मुंबई इथं सुरू होत असून त्याच्या पाश्वभूमीवर आज सत्ताधारां आर्ण र्विरोधी पक्षाच्या वतीनं बैठकांचं आयोजन करण्यात आलं आहे

र्वरोधी पक्षाच्या गटनेत्यांची बैठक द्पारी ावधानसभेचे ावरोधी पक्षनेते राधाकृष्ण ावखे पाटाल यांच्या शासकांय र्णनवासस्थानी आयोजित करण्यात आलो आहे तर अधिवेशनाच्या पूवसंध्येला सहयाद्री र्आतथीगृह यााठकाणी मंत्रीमंडळ बैठकांचं आयोजन करण्यात आलं आहे दरम्यान हिवाळी र्अाधवेशनाच्या पाश्वभूमीवर पवरोधी पक्षांनी सरकारच्या चहापानावर ब्राहष्कार टाकला आहे नागपूर शहरातील वाढते प्रदूषण रोखण्यासाठो नागपूर महानगरर्पालिकेच्या बसेस आता सीएनजी गॅसवर परार्वातत करण्याचा निणय परिवहन र्सामतीने घेतला आहे काल र्पारवहन र्सामतीची बैठक मनपा मुख्यालयातील डॉ पंजाबराव देशमुख सभागृहात आयोजित करण्यात आलों होती

यामुळे शहरातील प्रदूषण कमी होईल यासोबतच मनपाचा आर्थिक भार कमी होणार आहे

महानगर्पालिकेचा क्ठलाहो आर्थिक खच वाढणार नसल्याची माहिती सभापती बंटो क्कडे यांनी दिलो यानंतर बैठकांमध्ये भंगार बसेसच्या लिलावासंदभात चचा करण्यात आला डिसबरच्या पाहल्या आठवड्यात र्लिलाव प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे डिसबर अखेरपयत हों प्रक्रिया पूण करण्यात येणार असल्याची मार्गाहती सभापती बंटो क्कडे यांनी दिलो

मुख्यमंत्री देवद्र फडणवीस यांनी यासंदभात काल मुंबई इथं आयोजित बैठकोंत र्गनणय घेतला

नागपूर इथल्या ाझरो ासस्टीम हा माहलांनी चार्लावलेला आर्गाण आपलो वेगळी ओळख र्निमाण करणारा एलईडी लाईटस् र्नामती उद्योगाचा स्टॉल आंतरराष्ट्रीय भारतीय व्यापार मेळयातील महाराष्ट्र दालनात देशी र्विदेशी ग्राहकांचे आकषण ठरत आहे

महाराष्ट्र राज्य लघ्उदयोग र्वकास महामंडळाच्या वतीने महाराष्ट्रातील ग्रामीण उद्योग हे राज्याच्या उदयोग क्षेत्रातील प्रगतीचे दशन घर्डावणारे सुरेख प्रदशन साकारण्यात आलं आहे

इंट्रो पंतप्रधान मुद्रा योजनेअंतगत अनेक छोटे व्यावर्सार्यक आपला उद्योग वाढवत आहेत

परभणी जिल्हयातील सेलू गावातील या योजनेचे लाभार्था शंभू सजराव काकडे यांच्याकडून त्यांचं अनुभव कथन ऐकू या बाईट मी शंभू सजराव काकडे

माझा फोटोग्राफोंचा व्यवसाय असून मला भांडवलाअभावी व्यवसाय करण्यासाठी मयादा पडत होत्या यातच मला प्रधानमंत्री मुद्रा योजनेची माहती र्मिळालां कागदपत्रांची पूतता करून सेलू इथून स्टेट बँक ऑफ ईांडयामध्ये अज दाखल केला बँकेनं दोन लाख रूपयाचे कज मंजुर केले त्यातूनच मी दोन कॅमेरे घेतले यामुळं माझा व्यवसाय वाढला आहे

र्पिण्याच्या पाण्याला सर्वात्तम प्राधान्य असून जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याचा पाणी टंचाईचा आराखडा तात्काळ जिल्हाधिकारो यांना पार्ठावण्याचे र्णनदश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ादले पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखालां भंडारा उर्पावभागीय आढावा बैठक आयोजित करण्यात आर्ला होती त्यावेळी ते बोलत होते

बंद जुन्या व खराब झालेल्या बोअरवेल र्आभलेख्यावरून कमी करण्यात याव्यात अशा सूचना बावनकुळे यांनी र्दिल्या छत्तीसगडमध्ये दुसऱ्या आाण शेवटच्या टप्प्यातील ांवधानसभा ांनवडणुकांसाठांच्या प्रचार तोफा आज सायंकाळी थंडावल्या

अनेक राजकांय पक्षाच्या नेत्यांनी आपापल्या पक्षाच्या उमेदवारांच्या समथनाथ र्वावध ठिकाणी प्रचारसभा घेतल्या महासामुंड इथं एका प्रचारसभेला संबोधित करताना पंतप्रधान श्री नरद्र मोदी यांनी छत्तीसगडच्या र्यवकासाठों आवाहन केलं राष्ट्रीय लोकशाहोवार्दो आघाडी सरकारच्या नकारात्मक भूर्भामकेमुळे राज्यातील भाजप सरकार काहो र्वकास घडवू शकले नाहो

बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय र्वमानतळावर आगमन झालं

पंतप्रधान नरद्र मोर्दो यांच्या आगमनाप्रसंगी पालकमंत्री चंद्रशेखर बावनक्ळे महापौर श्रीमती नंदाताई जिचकार र्वभागीय आयुक्त डॉ संजीव कुमार आमदार सुधाकर कोहळे ववशेष पोलोस महार्नारक्षक के एम

र्जैावक इंधनाचा विमान उड्डाणासाठी स्रक्षित स्वरुपात वापर करता येईल असं कद्रीय मंत्री र्नितीन गडकरो यांनी म्हटलं आहे मुंबईत एका पुस्तक प्रकाशनानंतर ते बोलत होते या प्रस्तकात आंतरराष्ट्रीय व्यवहारांमध्ये भारताचा पुढाकार र्याविषयीची र्माहिती देण्यात आलो आहे

मात्र केवळ र्जैर्वक इंधनाचा वापर करूनही र्वमान उड्डाणे घेतली जाऊ शकतात असंही त्यांनी सांगगतलं

या स्पधला श्रीमती अतुला पटवधन आाण श्रीयुत दारव्हेकर पराक्षक म्हणून उपस्थित होते

काल झालेल्या आठ देशांच्या स्पधत भारतानं एक रौप्य आर्ाण एक कांस्य पदकर्हा ामळवलं स्वीटां पूजा रानी आाण कोमल यांनी सूवण पदक तर ापंकां एंटिम र्आण भाग्यश्री फंड यांनी रौप्य तसंच प्र्रातभा जांघूनं एकमेव कांस्य पदक जिंकलं

नमस्कार